काही ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्याचं दिसलं

खासदार सुप्रिया सुळे ी पुन्हा रिंगणात आहेत

क्रे विधानसभेतलें विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपातर्फे निवडणुक लढवत आहेत

कोकणात रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही आज उत्साहात मतदान सुरू आहे

राज्यात सर्वत्र मतदानकेंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे राज्यातल्या चौदा मतदारसंघात अनेक राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला जालना लोकसभा मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी छिल्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केलं तर बारामती मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँप्रेसच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तसंच त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या कांचन कुल यांनीही मतदान केलं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी ॐ मतदानाचा हक्क बजावला साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंप्रेसचे विद्यमान खासदार आणि उमेदवार उदयनराजे भोसले यांनी तसंच त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनीही मतदान केलं अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चौंडी शिं तर राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात साखराळे क्विं सहकूट्ब मतदान केलं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघात मरळनाथपूर क्वें मतदानाचा हक्क बजावला माजी मंत्री आणि रायगड लोकसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी क्रिं मतदान केलं सांगली लोकसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीही पडळकरवाडी िं मतदानाचा हक्क बजावला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात संस्कार प्रबोधिनी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलं जळगावात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला रावेरमधल्या भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यानी आणि काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांनी मतदान केलं माजी मंत्री सुरेश जैन यांनीही सकाळीच मतदानचा हक्क बजावला राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील मतदानासाठी रिक्षाने केंद्रावर पोहोचले होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी क्वि तर शिवसेना आमदार राजन साळवी यांनी लांजा क्वि मतदान केलं

याखेरीज नाट्य चित्रसृष्टीतल्या अनेक ताऱ्यांनी आणि तिर मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला अमोल पालेकर मोहन आगाशे गायत्री दातार प्रवीण तरडे त्यादींनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर मतदारसंघात िराबाई लालवाणी माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला

अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातल्या शोभानगर ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे

प्रांताधिकारी देवदत्त केकान यांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर आता तिथं मतदानाला सुरूवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या धामणी खोऱ्यातल्या सात गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता मात्र त्यांनी आज बहिष्कार मागं घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावला ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली पन्हाळा तालुक्यातली कोदवडे आकुडे सुळे वाघुडे पनोत्रे आणि राधानगरी तालुक्यातील माणबेट आणि चौके या गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला सांगली शहरातल्या एका केंद्रावर क्रीएम यंत्रात बिघाड झाल्यानं दोन तास मतदान बंद होतं बटन न दाबताच भाजपाच्या उमेदवारास मत जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंप्रेसचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला होता

नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात केंद्रींय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयुष गोयल यावेळी उपस्थितीत होते आजच्या मतदानाविषयी विश्लेषण विवेचन करणारा विशेष रेडिओ ब्रीज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे सादर करण्यात येणार आहे आज रात्री सव्वा आठ वाजता अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल लोकसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्यासाठीचं मतदान शांततेत सुरु आहे

भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणकीच्या तिस या टप्प्यात अहमदाबाद क्रिं मतदान केलं

आज राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे सरकारन काल मध्यरात्रीपासुन देशात आणीबाणी जाहीर केली आहे या हल्ल्याच्या तपासासाठी श्रीलंकेनं आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे